धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे काल सायंकाळच्या होलिका दहनानंतर बऱ्याच भागात आज रंग खेळला जातो उपराष्टपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा सण साजरा करताना हौशी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा रासायनिक रंगाचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या प्रसिद्ध रजवाडी काठी होळी उत्सवालाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे वाशिम जिल्ह्यातही बंजारा समाज आणि राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीनं हा सण उत्साहात साजरा होत आहे बंजारा महिला बंजारी बोली भाषेतली गाणी गात फगवा मागून धुळवड साजरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री असलेले कलराज मिश्र सध्या उत्तरप्रदेशातल्या देवरिया मतदार संघाचे खासदार आहेत दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे पक्षाच्या निवडणूक समितीनं काल बैठक घेऊन उमेदवार निश्चितीबाबत चर्चा केली भाजपचे बह्तांश जागांवरचे उमेदवार निश्चित असल्याचं बोललं जात आहे

आज सकाळपासून पाकिस्तानी सैन्यानं मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू केला जानेवारी महिन्यापासून पाकिस्ताननं युद्धविराम करार उछ्छंघन करण्याची ही एकशे दहावी वेळ असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर इथं दहशतवाद्यांनी सैनिकांच्या एका पथकावर केलेल्या हातगोळा हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह दोन सैनिक जखमी झाले आज सकाळी हा हल्ला झाला सोपोर भागातच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचंही वृत्त आहे या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरू केली या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला या भागाला सुरक्षा दलानं वेढा दिला असून चकमक अजूनही सुरू असल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

आज बाजाराचा दिवस असूनही नागरिकांनी उत्स्फूर्त बंद प्कारला व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला एका दचाकी चोराला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी नागरिकांना मारहाण केली या घटनेचं चित्रीकरण करत असलेले ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांनाही मारहाण झाल्यानं पत्रकारांनी ठिय्या आंदोलन करून निषेध केला तसंच जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना निवेदन देण्यात आलं या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे

नीरव मोदी याला परवा लंडन इथं अटक करण्यात आली नीरव मोदी याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र सचिव रवीशकुमार यांनी म्हटलं आहे

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा हा नवा विक्रम आहे दुबईत भारतीय दुतावासात काल या पदकप्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात आला